ते आज नवी दिल्ली ध्वें शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण करताना बोलत होते

शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्यामुळे देशात परिवर्तन होत असून प्रतिभेला पुरस्कृत करणं ही आपली परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं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

या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत

उद्योग जगताची जुनी मागणी यामुळे आता पूर्ण होत आहे

त्रिर आरोपींपैकी एकानं याप्रकरणी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा लागू होतो का हा मुद्दा आधी निकाली काढावा अशी मागणी केली आहे त्यावर येत्या सोमवारपासून सुनावणी होईल विशेष न्यायाधीश विनोद पाडळकर दररोज सुनावणी घेतील

भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये होत असलेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी कराराला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे सरन्यायाधीश न्या दीपक मिश्रा न्या ए एम खानविलकर आणि न्या डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं या याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यायला मंजुरी दिली राफेल कराराच्या तपशिलात विसंगती असल्यानं या कराराला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेत केली आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी केलेल्या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात राज्य पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात आपलं म्हणणं सादर केलं या कार्यकर्त्यांचे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सागितलं